शैक्षणिक संस्थांमधून विद्यार्थ्यांनी प्रभात फेऱ्या काढल्या असून अनेक शासकीय तसंच खाजगी इमारतींवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे रांगोळी तसंच फुलांनी अनेक रस्तेही फुलले आहेत प्रजासत्ताक दिनाचा मुख्य ध्वजारोहण सोहळा दिल्लीत राजपथावर होत आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल त्यानंतर राष्ट्रपती तिन्ही सैन्य दलांची मानवंदना स्वीकारतील ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो या सोहळ्याचे प्रमुख पाहणे म्हणून उपस्थित राहणार आहेत प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सोळा राज्यं केंद्रशासित प्रदेश आणि सहा केंद्रीय मंत्रालय सहभागी होणार आहेत कोणताही अन्चित प्रकार घडू नये यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्येही प्रजासत्ताक दिनाचा उत्साह दिसून येत आहे

ते काल राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात बोलत होते सत्य आणि अहिंसा हे महात्मा गांधीजींचे विचार आजही राष्ट्र उभारणीच्या कार्यात मार्गदर्शक असल्याचं सांगतानाच हे विचार आपल्या दैनंदिन सवयींचा भाग होणं आवश्यक बनल्याचं राष्ट्रपती म्हणाले स्वतसोबतच संपूर्ण मानवजातीसाठी सुरक्षित आणि समृद्ध भविष्य घडवण्यासाठी आपण कटिबद्ध असलं पाहिले असंही राष्ट्रपतींनी नमूद केलं

माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांना सामाजिक कार्यासाठी मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे क्रिडा विभागात मुष्टीयुद्धपटू एम सी मेरी कोम कला विभागात बनारसचे शास्त्रीय गायक छन्नुलाल मिश्रा तर सामाजिक कार्यासाठी मॉरिशसचे नेते सर अनिरुद्ध जगन्नाथ यांना पद्मविभूषण प्रस्कार जाहीर झाला आहे गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना मरणोत्तर पद्मभूषण प्रस्कार जाहीर झाला आहे गायक अजय चक्रवर्ती व्यापार आणि उद्योग आनंद महिंद्रा क्रिडा बॅडमिंटनपटू पी

सिंधू यांना पद्मभूषण परस्कार जाहीर झाला आहे क्रिकेटपटू जहीर खान हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार आणि सय्यद महबूब शाह कादरी उर्फ सय्यदभाई सामाजिक कार्य राहीबाई पोपेरे कृषी डॉक्टर रमण गंगाखेडकर विज्ञान आणि तंत्रज्ञान डॉ संद्रा डेसा सुझा वैद्यकीय सेवेसाठी तर कला क्षेत्रातून गायक सुरेश वाडकर अदनान सामी करण जोहर सरीता जोशी एकता कपूर कंगना रनौट यांचा पद्मश्री पूरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे

सहा शौर्य चक्र चार उत्तम युद्ध सेवा पदकं आठ युद्ध सेवा पदकं यासोबतच परमविशिष्ट सेवा पदकं अतिविशिष्ट सेवा पदकं तसंच विशिष्ट सेवा पदकांचा यात समावेश आहे

सर्वोत्तम जीवन रक्षा पदकं सात जणांना दिली जाणार असून यात महाराष्ट्रातल्या महेश साबळे यांचा समावेश आहे आठ जणांना उत्तम जीवन रक्षा पदक दिले जाणार आहेत

यामध्ये राज्यातल्या दहा जणांना शौर्यासाठीचं पोलीस पदक चार जणांना सर्वोत्कृष्ट सेवेसाठी राष्टपती पोलीस पदक तर चाळीस पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवा पोलिस पदकं जाहीर करण्यात आली यामध्ये मराठवाड्यातले औरंगाबाद इथले सहायक पोलिस आयुक्त निशिकांत भ्जबळ औरंगाबाद इथेच दहशतवाद विरोधी पथकातले पोलिस निरीक्षक गौतम पातारे जालना इथले सायबर विभागातले पोलिस निरीक्षक सुभाष भूजंग नांदेड इथले राखीव पोलिस दलातले पोलिस उपनिरीक्षक जमील इस्माईल सय्यद यांचा समावेश आहे औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहातले सुभेदार प्रमोद दाद् गायकवाड यांना राष्ट्रपती सुधार सेवा पदक जाहीर झालं आहे

देश केवळ पारतंत्र्यातून मुक्त होणं महत्वाचं नव्हतं तर इथल्या प्रत्येक नागरिकाला हक्क आणि अधिकार मिळणं आणि प्रत्येकाला स्वातंत्र्यांच्या जोडीनेच समानता मिळणं गरजेचं होतं आणि म्हणूनच या महान लोकशाहीचं रक्षण करणं आपल्या सर्वांचं कर्तव्य असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले

आकाशवाणीवरून आज सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल

केंद्र सरकारची ही कृती घटनाबाह्य असून याबाबत कायदेशीर सल्ला घेणार असल्याचं त्यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं

सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग तासभर अडवल्यामुळे वाहनांची मोठी गर्दी झाली होती कळमन्री तालुक्यातल्या डोंगरकडा हिवरा वरुड झुनझुनवाडी भाटेगाव जामगव्हाण सुकळी जवळा वडगाव या नऊ गावचे ग्रामस्थ या रास्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी झाले होते तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे यांना आंदोलकांनी मागणीचं निवेदन दिलं

औरंगाबाद शहरातल्या चिकलठाणा इथल्या जिल्हा सामान्य रूग्णालात लातूर शहरात एसटी कँटीन आणि क्रषी उत्पन्न बाजार समिती गेट समोर तर जालना इथं जिल्हा सामान्य रुग्णालयासमोरील प्रसाद भोजनालय आणि जिल्हा महिला रुग्णालयासमोर शिवभोजन भोजनालय सुरु होणार आहे

ते काल औरंगाबाद इथं राष्ट्रीय मतदार दिनाच्या अन्षंगानं आयोजित विशेष कार्यक्रमात बोलत होते पदवीधर मतदारांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी शैक्षणिक संस्थाना स्काणू समिती म्हणून नियुक्त करण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं तर देशाचं भवितव्य ठरवण्यासाठी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असं आवाहन निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी केलं विभागात सर्वत्र राष्ट्रीय मतदार दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा झाला उस्मानाबाद इथं मतदानाविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टीनं विविध कार्यक्रम घेण्यात आले नांदेड जिल्ह्याच्या मुदखेड शहरात तसंच जालना इथंही मतदार जनजागरण फेरी काढण्यात आली

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तेरचे सरपंच तसंच तेर इथल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ते मेहणे तसंच माजी खासदार डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे ते भाऊ होत

जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वाढवण्यासाठी अर्थमंत्र्यांकडे मागणी करण्यात येणार असल्याचं मलिक यावेळी म्हणाले

पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला